छ पती शिवाजी महाराजां या वाटेवर आ ण डॉ बाबासाहेब आंबेडकरां या संवधाना या वचारावरच रा य शासनाचं काम सु आहे रा यातील जनते या मनामनांतील आकां ा पूण कर यासाठ आ ह काम करत असून रा यात चांगला पाऊस पडू देश दु काळाचं सावट दूर क न महारा ाला सुजलाम् सुफलाम कर याचं साकडं म् यमं ी देव फडणवीस यांनी आज व ठला या चरणी घातलं

यावेळ ते बोलत होते

त्या आज राज्यसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेता उत्तर देत आहेत यंदा सरकारला कराच्या रूपात साडेसोळा लाख कोटी रूपये महसुली उत्पन्न मिळाल्याची माहिती त्यांनी दिली

आर्थिक विकासाचा मार्ग अधिक बळकट करण्यासंदर्भात कोणतीही तडजोड न करता या अर्थसंकल्पातून गुंतवणूक वाढण्यास चालना मिळेल असा विश्वास अर्थमंत्री सीतारामन यांनी व्यक्त केला कर्नाटकमध्ये दहा बंडखोर आमदारांचे राजीनामे आणि ते योग्य स्वरूपात सादर न केल्याप्रकरणी यथास्थिती कायम ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहे याप्रकरणी पुढील आठवड्याच्या मंगळवारी सुनावणी घेण्यात येणार आहे दरम्यान विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांबाबत देखिल सर्वोच्च न्यायालयातर्फे विचारणा करण्यात आली आहे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखातील खंडपीठानं कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल यांच्या बंडखोर आमदारांविरूद्ध दाखल केलेल्या याचिकांवर आज सुनावणी केली आम्ही दिलेल्या राजीनाम्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी कुठलाही निर्णय दिला नसल्याचं आमदारांनी खंडपीठापुढं सांगितलं

स्वच्छता मोहीमेच्या पार्श्वमूमीवर जलसंवर्धन ही देखिल एक सामाजिक चळवळ झाली पाहिजे असं आवाहन नुकतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे याप्रकारणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज न्यायालयात सुनावणी झाली या याचिकांसंदर्भात दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं राज्यसरकारला दिले आहेत

सामाजिक आणि विक्षणिक मागास प्रवर्गाअंतर्गत मराठा समाजाता आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं वैय ठरवत शिक्षणात बारा टक्के तर नोकरीत तेरा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सुनावला होता या निर्णयाला दोन याचिकांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे

ामपंचायतए नगरपालिका आ ण महानगरपालिका े ात अशा रोपांची लागवड होणार आहे नागपूर लगतच्या कन्हान इथं मातीचा ढीगाऱ्याखाली दबून तीनं जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली कन्हान येथील फुकटनगरच्या परिसरात असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यातून माती काढण्यासाठी तिघेजण गेले होते माती काढत असताना ढिगारा खचल्यानं तिघेही जण ढिगाऱ्याखाली दवल्याचं कन्हान पोलीसांनी सांगितलं

ह कौतुकाची बाब असून शहरातील द यांगांना अनूदान तसंच निवा यापासून वंचित असले या जनसामा यांक रता घरकूल योजना राबवली जात आहे

संजय कुटे यांनी केलं पावसाचं माण वाढवायचं असेल तर जा तीत जा त झांडं लावणं आव यक आहे

त्याआधी जागतिक अव्वल कबड्डी पट्टू आणि भारतीय कवड्डी पटू यांच्यात हैदराबाद मधल्या गाचीबौली क्रीडांगणामध्ये सामना रंगणार आहे भारतीय संघाचं नेतृत्व अजय ठाकूर करणार आहे तर जागतिक संघांचं नेतृत्व इराणचा फजल अत्राचली करणार आहे

अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरू एकेरी गटाच्या उपान्त्यपूर्व सामन्यात एच

दरम्यान काल दुसऱ्या फेरीत प्रनॉय यानं कोरियाच्या क्वॅग ही हो याचा पराभव केला तर सौरभ वर्मा यानं लक्ष्य सेनचा पराभव केला या विजयामूळं दोघेही उपान्त्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले आहेत विलंबानं आणि कमी पाऊस झाल्यानं विदर्भात पेरण्या खोळंबल्या आहेत तर धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्यामुळं पेयजल संकट देखिल ओढावलं आहे येत्या काळात समाधानकारक पर्जन्यवृ टी न झाल्यास हे संकट आणखी तीव्र होण्याची ाक्यता आहे

पश्चिम विदर्भातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम हे जिल्हे पाणीटंचाईनं अत्याधिक प्रभावित आहे दरम्यान आज विदर्भात चंद्रपूर इथं एक मिली मीटर पावसाची नोंद करण्यात आली विदर्भात उर्वरित ठिकाणी कूठंही पाऊस कोसळला नाही